अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानच्या सहमतीनं चर्चेत मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं या मुद्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला राज्यसभेत काँप्रेसचे आनंद शर्मा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा आणि अनेक सदस्यांनी पंतप्रधानांनी या मुद्यावर सदनात निवेदन करण्याची मागणी केली परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देत पंतप्रधानांनी मध्यस्थीसाठी कधीही अमेरिकेकडे विचारणा केली नसल्याचं सांगितलं भारत या प्रश्नावर थेट पाकिस्तानशी द्वी पक्षीय चर्चा करेल मात्र त्यासाठी पाकिस्तानकड्रन होणारा दहशतवाद थांबणं आवश्यक असल्याचं नमूद केलं मात्र या नंतरही विरोधकांचं समाधान न झाल्यानं सदनात गदारोळ सुरू झाला सभापतींच्या आवाहनानंतरही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधी सदस्यांनी पंतप्रधानांनी या प्रश्नी खुलासा करण्याची मागणी करत गदारोळ सुरूच ठेवला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी विरोधी सदस्यांची ही भूमिका अनाठायी असल्याचं सांगत सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणू नये असं आवाहन केलं

मात्र गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापतींनी कामकाज दपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी याच मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली अध्यक्षांनी हा मुद्दा शून्य काळात उपस्थित करण्यास सांगत प्रश्नोत्तराचा तास पुकारला त्यानंतर शून्यकाळात काँग्रेसचे मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विरोधी सदस्यांनी या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनात येऊन खुलासा करण्याची मागणी केली पंतप्रधानांनी ट्रम्प यांना अशी कोणतीही विनंती केली नसल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेतही सांगितलं पाकिस्तान सोबत या मुद्यावर फक्त द्वी पक्षीय चर्चा होणार असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केलं मात्र काँग्रेससह विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी या मुद्यावरून सभात्याग केला

ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली नंदरबारच्या खासदार हीना गावीत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता

आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदारांनी याचे संकेत दिले याबाबत निर्णय झाल्यावर तो अधिकृतपणे जाहीर केला जाईल असं जोशी यांनी सांगितलं

फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना आपल्या विरोधातल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवल्यानं त्यांची निवड रद्द करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे

या इमारतींमध्ये शाळा चालवू नसेत असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिले आहेत

या पैकी चार विद्यालयांच्या इमारती नव्यानं बांधण्यासाठी मंजूरी मिळाली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे आज सकाळी भेज्जी इथं ही चकमक झाली असून ठार झालेल्या नक्षलवाद्यावर पोलिसांकडून एक लाख रूपयाचं इनाम जाहीर करण्यात आला होतं असं पीटीआयचं वृत्त आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद इथं कांचनवाडी परिसरात पाच हजार वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ करतांना ते बोलत होते